आवाजावरुन कोरोनाची चाचणी करणाऱ्या व्होकलिस हेल्थकेअर उपक्रमाचा प्रारंभ

प्णे कोरोना रूग्णालय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी काल व्यक्त केले पुण्यातल्या शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी बारामती रुग्णालय बारामती शहर आणि तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तातडीने कोविड केअर रुग्णालय उभारण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार टाटा ट्रस्ट ही सुविधा उभारणार आहे

बीड कोरोना बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे

आदित्य ठाकरे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला

मुंबई उपनगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदित्य ठाकरे शहर जिल्ह्याचे संपर्कमंत्री अस्लम शेख मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा प्रारंभ केला कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारित या तंत्रज्ञानाच्या आधारे कोरोनाचे निदान लवकर करणे शक्य होणार आहे पण निदानासाठीच्या आरटी पीसीआर चाचण्या मात्र सुरुच राहतील असेही संपर्कमंत्री ठाकरे यांनी सांगितले विसर्जन कोरोनाच्या संकटामुळे गणेशमूर्ती विसर्जनच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने विभागवार कृत्रिम तलाव उपलब्ध केले आहेत मात्र कृत्रिम तलाव नसेल अशा ठिकाणी पालिकेने फिरता कृत्रिम तलाव उपलब्ध केला आहे सांताक्रुझ पश्चिम परिसरात मात्र फिरत्या कृत्रिम तलावांना नागरिकांनी विरोध केला आहे गणपती हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे ट्रकमधील फिरत्या तलावांमध्ये आम्ही विसर्जन करणार नाही असं तिथल्या नागरिकांनी सांगितल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसंच प्रदूषण टाळण्याच्या द्रष्टीनं श्रीगणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेनं तयार केलेल्या फिरत्या क्रिम तलावाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली एका ट्रकमध्ये हा तलाव तयार करण्यात आला आहे फिरत्या स्वरूपातील या क्रत्रिम तलावामुळे गर्दी न होता नागरिकांना गणेश मूर्तीचं विसर्जन शिस्तबद्ध पद्धतीनं करता येईल तत्पूर्वी त्यांनी नेपीयन्सी रोड प्रियदर्शिनी पार्क इथल्या गणेश मूर्ती संकलन केंद्राला तसंच विलेपार्ले इथल्या कृत्रिम विसर्जन तलावाची देखील पाहणी केली विसर्जन तयारी पुणे महापालिकेतर्फे क्षेत्रीय कार्यालय निहाय अमोनियम बायकार्बोनेट पावडर वाटप केंद्र जाहीर करण्यात आली आहेत नागरिकांनी यंदा मूर्तीदान करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले असून यासाठी महापालिकेनं वॉर्डनिहाय मूर्तीदान केंद्रांची यादी जाहीर केली आहे तसंच फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचं महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितलं काल दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत असताना मात्र गणपतीचे विसर्जन कसे करायचं असा प्रश्न नागरिकांना पडला असून महापालिकेने कोणतीही व्यवस्था केली नाही अशी टीका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे विसर्जन रत्नागिरी जिल्ह्यात काल दीड दिवसांच्या गणपतीचं अत्यंत शांततेत विसर्जन झालं

त्यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आणि जिल्ह्यातल्या पालिकांनी सुयोग्य नियोजन केलं होतं

चंद्रपूर चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे विसर्जन आपल्या दारी उपक्रमांतर्गत फिरते विसर्जन कुंड काल सुरु करण्यात आले महापौर राखी कंचर्लावार यांच्या घरच्या गणेशमुर्तीचे विसर्जन या विसर्जन कुंडात करून हा विसर्जन रथ लोकसेवेत रुजू करण्यात आला

भौतिक शास्त्रात नोबेल प्रस्कार मिळवलेले प्रिंसटन विद्यापीठाचे प्राध्यापक डंकन हल्डन हे या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे होते तर ब्लॅकस्टोनचे मुख्य कार्यकारी संचालक तसंच संस्थापक स्टीफन श्वार्जमैन हे ही या सोहळ्यात सहभागी झाले या सोहळ्यात सर्वजण ऑनलाईन पदधतीनं सहभागी झाले त्याचे युट्युब आणि इतर सामाजिक वाहिन्यावरून थेट प्रसारण करण्यात आलं अतिथींच्य भाषणाबरोबरच यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी पदकं प्रदान केली यावेळी हे विद्यार्थी आपल्या घरीच होते मात्र त्यांच्या आभासी द्रश्य प्रतिमा तयार करून ही पदकं प्रदान करण्यात आली हे विद्यार्थी खरोखरचं आपलं पदक स्विकारत आहेत असा आभासही यावेळी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तयार करण्यात आला आरक्षण गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीने सोडलेल्या जादा फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे

या बरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार